केंद्रीय लोकसद्वा आयोगाच्या नागरी सद्वापरीक्षच्या उर्वरित मुलाखतींना तीन एप्रिलपर्यंत स्थगिती कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच असल्यानं त्याच्या प्रतिबधासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते

देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावलं उचलत सरकारी सूचनांचंही सर्वतोपरी पालन करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे यात लोकसहभाग महत्वाचा असून याबाबतची भिती अनाठायी असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सर्व राज्यांकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं

आरोग्य विषयक सद्या सुविधा यंत्रणांवर ताण यस्त नयत्रा दृष्टीनं नस्त्रीच्या तपासण्या तसंच तातडीची गरज नसलव्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या

उद्या सकाळी सात वाजच्या आधीपासून धावत असलख्या प्रवासी रच्छात्रिया मात्र प्रवास पूर्ण करतील

मुंबईत मोनोरस्तिबंद राहील

सद्यस्थितीत नमुन्यांच्या तपासणीचा दर वाढण्यासाठी आणखी तपासणी केंद्र वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त कली

कोरोनामुळञिज्यांच्या अर्थव्यवस्थांवर होत असलल्खा विपरीत परिणामांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक मदतीसाठी योजना जाहीर करावी अशी विनंती काल प्रधानमंत्री आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत कल्ली असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरव्राच्यासोबत आपण राज्यातल्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घरिसी या बैठकीत सरकारन कलिखा उपाययोजना आणि निर्बंधांची काटक्विरपण अंमलबजावणी करण्याचसिदेश दिलविसल्याचं त्यांनी सांगितलं या निर्बधांचं पालन न करण्याऱ्यांवर मानवतावादी दृष्टीकोन बाळगून कारवाई करावी अशा सूचनाही क्ल्या असल्याचंही तमि़णाला कालपासून सुरु क्लिखा निर्द्धांची अंमलबजावणी आणि परिणामकारकतघी आजपासून आढावा घस्मा जाईल अशी माहितीही टोपखिनी यावर्छी दिली कोरोनाच्या भितीनं परराज्यातलतिगरिक त्यांच्या गावी जाऊ लागलत्रिसल्यानं रस्त्विज्ञ्थानकांवर गर्दी वाढली आहा अशावरी कोणताही आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ नया असंच कोणताही अनुचित प्रकार घडू नया यासाठी विशाध्याड्या चालवाव्यात अशी विनंती रच्छित्रिशासनाला कल्नी असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्यत्त परदधीतून आलखिंचंच प्रमाण सर्वाधिक असल्यानं राज्य अजूनही कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट कलि कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वतःडून खबरदारी घखिचं आवाहन त्यांनी कल्नी

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असून आपल्याला चीनविषयी आदर आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे

चीनमधे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रारंभ होऊन तो हाताबाहेर जाणं दुर्देवी असल्याचं ते म्हणाले अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पियो यांनी सांगितलं की या विषाणू संसर्गाची माहिती द्यायला चीननं उशीर केल्यामुळे जगभरात मानवजातीला या रोगाचा धोका निर्माण झाला आहे

उमद्विरांना नवीन तारखा ठरल्यावर कळवण्यात यईते

भाजपा विधीमंडळ सदस्यांची औपचारिक बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे

सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

राज्यसभेत एका लिखित उत्तरात नुतनीकरण ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी ही माहिती दिली